मानसिक आरोग्य आणि औषध सुरक्षेविषयी तीन सामंजस्य करार झाल्याची माहिती पररष्ट् मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी दिली भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री लोकांच्या इच्छेनुसार आणि लोकांना केंद्र स्थानी ठेवून असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेचे संरक्षण सामुग्री उत्पादक एकत्र काम करत आहेत तसंच नैसर्गिक वायू अण्ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिका हे धोरणात्मक भागीदार आहेत अमेरिकेबरोबर महत्वाच्या आणि मोठ्या व्यापारी करारासंबंधी बोलणी स्रु आहेत असंही मोदी यांनी सांगितलं इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांचा रक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं भारताबरोबर तीन बिलीयन डॉलर्सचा संरक्षण करार झाल्याची घोषणाही त्यांनी केली महिला सक्षमीकरण अमली पदार्थांच्या वापराचं उच्चाटन याबाबतही दोन्ही देशात सहकार्य राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये ग्राम पंचायत सुधारणा विधेयक आवाजी बहमतानं मंजूर करण्यात आलं तत्प्वीं विधानसभेचं कामकाज विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळानंतर पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर व्हावी तसंच महिला सुरक्षेवर तातडीनं चर्चा व्हावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी यावेळी केली या मृद्दांवर आज संध्याकाळी राज्यपालांची भेट धेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफी आणि महिला स्रक्षेच्या मुदुदांवर निदर्शनं केली शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना सभागृहाचं कामकाज एक वाजेपर्यंत दोनदा स्थगित करावं लागलं विधानपरिषदेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचं सांगत त्यांनी सरकारचा निषेध केला मात्र सताधारी बाकावरून दरेकर यांच्या वक्तव्याला विरोध झाल्यामुळे विरोधकांनी हौदयात उतरून गोंधळ सुरु केला या गदारोळातच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोतरं पुकारली

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा भाग असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाला काल सर्व जिल्ह्यात सुरुवात झाली

पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातल्या सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतक यांना या योजनेचा लाभ होणार आहे

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापुर तालूक्यात कामठा बुद्रक इथ काल या योजनेची पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेदवारे देखील राज्यातल्या शेतक यांना दिलासा मिळतो आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या या योजनेविषयी आकाशवाणी प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली

देशातील दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध् आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रूपये तसंच सरसकट कर्जमाफीची मागणी तसंच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे अकोला इथंही भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत